नसून समाजमाध्यमांवर याबाबत अफवा पसरवू नये असा पोलिसांचा इशारा मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा तब्बल अडीच महिन्यांनंतर आज सुरू झाली आहे राज्यशासनाच्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी मध्य पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय काल रात्री राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत घेण्यात आला

एका लोकलमध्ये साधारणपणे बाराशे प्रवासी बसू शकतात

अत्यावश्यक सेवेतील प्रवासासाठी तिकिट वाटपाची जबाबदारी राज्य सरकारवर असणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून तिकिटांच्या आगाऊ पैशांसह कर्मचाऱ्यांची यादी रेल्वेला दिली जाईल त्यानंतर रेल्वेकडून राज्य सरकारकडे सर्व तिकिटे जमा होतील कामगारांचे तिकिट थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांच्या मदतीला आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेली टाळेबंदी शिथिल केल्यावर अत्यावश्यक सेवेतल्या महानगरपालिका शासकीय आणि बँक कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत होता त्यामुळे पोलीस विभाग आणि रेल्वे प्रशासनाने बँक कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून त्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती खासदार गजानन कीर्तिकर यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्राद्वारे केली आहे राज्यातल्या शाळा टप्प्या टप्प्यानं सुरु करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि शहरांपासून दूरवरच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचा तसंच इतर ठिकाणी ऑनलाईन डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीनं राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज द्पारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत दूरदूष्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झालं पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले शाळा सुरु करण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल गावांमधल्या कोविड प्रतिबंध समिती तसंच स्थानिक पदाधिका यांशी चर्चा केली जाईल शाळांमध्ये स्वच्छता निर्जंतुकीकरण पाण्याची सोय केली जाईल

जिथे शाळा सुरु होणार नाहित तिथे टाटा स्काय जिओ यांच्या मदतीनं शिक्षणाचं पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

चक्रीवादळाचा तडाखा बसून कोकणातल्या ज्या शाळांचं नुकसान झालंय त्यांना तातडीने दुरुस्तीसाठी निधी दिला जाणार आहे

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी ही माहिती दिली लॉकडाऊन दरम्यान देखील मुंबई बंदरातून पोलाद साखर डाळी खतं सिमेंट मोटार वाहनं कच्च तेल तसंच रसायनांखेरीज अनेक प्रकारच्या मालाची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहिली असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं

कालच्या एका दिवसात आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले

कोरोनापासून बचावाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा पोलिसांनी आज रूटमार्च आयोजित केलं होतं या रुटमार्चमध्ये सोशल डिस्टंन्सिंग मास्क लावणं तसंच अत्यंत महत्वाचं काम नसेल तर घरातच राहणं याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याच्या क्षमतेतही वाढ केली आहे

त्यादृष्टीनं परिषदेनं नवी एन्टीजेन तपासणी उपकरणं उपलब्ध करुन दिली आहेत या चाचणीमधे ज्या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांचीच अधिक तपासणी आरटीपीसीआर चाचणीमार्फत केली जाईल रपीडि चाचणी उपकरणात पॉझिटिव्ह आढळणा या रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार नाही

या वृत्तात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासाचा हवाला देण्यात आला होता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज प्रमुख खाजगी बँका आणि बँकेतर वित्त संस्थांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली

इंधन आणि उर्जेचे दर कोसळल्यामुळे हा परिणाम घडला

लॉकडाऊनमुळे देशातल्या निवडक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांकडून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राला मिळालेल्या ऑनलाईन माहितीच्या आधारे ही आकडेवारी निश्वित केल्याचं सूत्रांनी सांगितलं

चीन आणि अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जगभरात वर्तवली जात असल्यानं आज गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक कांचन नायक यांचं आज पुण्यात निधन झालं

दुपारी वैकूंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

कळत नकळत आणि विश्वनाथ एक शिंपी या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले

घर दोघांचे दणक्यावर दणका माझी आई हे त्यांचे आणखी काही चित्रपट गेली साडेचार दशकं ते दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत होते

सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि भावनिक विषयांची हळुवार हाताळणी हे दिग्दर्शक म्हणून नायक यांचं वैशिष्ट्य ठरलं ज्येष्ठ पत्रकार सुप्रसिद्ध साहित्यिक आणि नाटककार यशवंत रांजणकर यांचं आज दूपारी मुंबईच्या हिरानंदानी रुगणालयात वृद्धापकाळानं निधन झालं

गेले काही दिवस ते आजारी होते सर्जा धाकटी सून या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली होती त्यांनी लिहिलेले झाकली मूठ सव्वा लाखाची कशासाठी प्रेमासाठी हे चित्रपटही गाजले गर्भ श्रीमंत हे त्यांचं भव्य नाटक लॉरेंन्स ऑफ अरेबिया आल्फ्रेड हिचकॉक वॉल्ड डिस्नी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या पार्थिवावर आज मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या पवन हंस स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले त्याचे कूटूंबीय आणि मोजके निकटवर्ती यावेळी उपस्थित होते सुशांतसिंग हे मानसिक आजारावर उपचार घेत होते त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठी लिहून ठेवलेली नाही त्यांच्या मृत्यूबाबत कृठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे समाज माध्यमांवर मृतदेहाचे फोटो किंवा खात्री न करता कुठलीही माहिती प्रसारित करणं गैर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे